याखेरीज देशभरात केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो एस

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखध्ख्या टप्प्यासाठी उमद्विरी अर्ज दाखल करायची मुदत आज संपणार आह

उमध्वीरी अर्जांची छाननी उद्या होईल तर गुरुवारपर्यंत अर्ज मागचित्ती यसील

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदान करून गेल्या तीन टप्प्यातल्या मतदानाचा विक्रम मोडला जाईल अशी आशा त्यांनी ट्विटरवरील संदेशात व्यक्त केली आहे विशेषतः नवमतदारांना मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे आजच्या मतदानाविषयी विश्लेषण विवेचन करणारा विशेष रेडिओ ब्रीज कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे सादर करण्यात येणार आहे आज रात्री सव्वा आठ वाजता अरि्मता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आज किर्गिजस्तानची राजधानी विश्कक्त क्षे शांघाय सहकार्य संघटनच्या वैठकीत चीनच संरक्षण मंत्री जनरल वे फिंगे यांच्याशी ड्रिपक्षीय चर्चा क्ली

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्या शाधाय सहकार्य संघटनच्या सदस्य दर्घाच्या संरक्षणमंत्र्यांनबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहर्त या भागातल्या सुरक्षा आव्हांनाच्या पार्डभूमीवर सदस्य दक्षोदरम्यान सुरक्षा आणि संरक्षण सहकारला चालना दक्षाबाबत या बैठकीत चर्चा हाईल शांघाय सहकार्य संघटना आणि त्याच्या प्रादथ्रिक दहशतवाद विरोधी यंत्रणव्वसीबर सुरक्षा संबधी सहकार्य अधिक मजबुत करण्यासाठी भारत उत्सुक आह

शुक्रवारी पोलीस चौकीवर झालेल्या या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला या पोलीस कर्मचाऱ्यावर श्रीनगर मधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत अटक करण्यात आलेले तीनही दहशतवादी बडगाम जिल्ह्यातल्या वथूरा िले रहिवासी आहेत या हल्ल्यानंतर पोलीसांनी डीजिटल पुरावणीळा कलिंब्रिसून गुप्तचर यंत्रणा अधिक बळकट कली आह आप्रकरणी काही लोकांची चौकशी करण्यात आली बंगालच्या उपसागरात घोंघावत असल्यीऍनी चक्रीवादळ अधिकाधिक तीव्र होत असून उद्या वायव्य दिशक्रिडसिरकत तर परवा ईशान्य दिशक्तिहील मार्ग बदलती या वादळामुळक्तिरळमधक्तिज आणि उद्या हलका तमिध्यम पाऊस पडू शक्ति तमिळनाडू आणि आंध्र प्रदर्शीच्या किनारी भागातही पावसाची शक्यता हवामान खात्यानं फटाळून लावली आहा झात्र ओदिशात किनारपट्टीवर गुरुवारी मध्यम पाऊस पडू शकतो प्रधानमंत्री परिस्थितीवर बारीक लक्ष ठद्वून असून त्यांनी केंद्रीय सचिवाना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक बोलवायला सांगितलं आह उाष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि भारतीय तटरक्षक दल यांना अतिदक्षतत्ती आारा दिला आह

राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयानं जारी केलेल्या नोटिशीवर काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आज उत्तर दाखल केलं सर्वोच्च न्यायालयानं या संबंधात दिलेल्या निर्णयाबद्दल राहुल गांधी यांनी टीका टिप्पणी केली होती त्याविरोधात भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी अवमानना याचिका दाखल केली होती